सुपीक जमिनीचं महत्त्व अधोरेखित करण्यासाठी आणि मातीच्या स्रोतांचं टिकाऊ व्यवस्थापन करण्यासाठी दरवर्षी पाच डिसेंबर हा दिवस जागतिक मृदा दिन म्हणून पाळला जातो मृदा प्रद्षणावर उपाय बना ही यंदाची मृदा दिनाची संकल्पना आहे मातीची शुद्धता राखण्यासाठी प्रयत्न करण्याचं आवाहन उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी केलं आहे निसर्गाच्या या सर्वात महत्त्वाच्या घटकाचं रक्षण करणं हे प्रत्येकाचं कर्तव्य असल्याचं उपराष्ट्रपतींनी ट्विटर संदेशात म्हटलं आहे

यामध्ये ट्रॅक्टर पॉवर हिटर तसंच बांधकाम आणि शेती कार्यकामासाठी वापरल्या जाणाऱ्या वाहनांचा समावेश आहे या वाहनांची निर्मिती दुहेरी इंधन वापरण्यायोग्य अशी असून यात प्राथमिक इंधन म्हणून डिझेल आणि पर्यायी इंधन म्हणून सीएनजी किंवा जैव इंधनाचा वापर करता येतो आयकर कायद्यात धोरणात्मक बदल किंवा करदरात बदल सुचवण्याऐवजी सध्याची करप्रणाली सुलभ करण्याकडे लक्ष देणार असल्याचं आयकर कायद्यात दुरुस्ती क्रतीदलाचे निमंत्रक अखिलेश रंजन यांनी म्हटलं आहे

ते काल नवी दिल्ली इथं बोलत होते विवरणपत्रं भरणं सुलभ व्हावं याकरता सर्व प्रक्रिया ऑनलाईन करण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं

हा प्रस्ताव बँका तसंच सरकारने मान्य करावा असंही मल्ल्याने म्हटलं आहे राजधानी एक्सप्रेस दुरंतो एक्सप्रेस तसंच गरीब रथ एक्सप्रेससह पूर्णतः वातानुकुलीत रेल्वे एक्सप्रेस गाड्यांमधल्या तीन शयनी वातानुकुलीत डब्यांमधल्या सहा जागा आता महिला प्रवाशांसाठी राखीव असणार आहेत रेल्वे मंत्रालयानं प्रसिद्धीपत्रक जारी करून ही माहिती दिली सर्व वयोगटातल्या महिलांना या राखीव जागांच्या लाभ घेता येणार आहे याआधी केवळ शयनयान म्हणजेच स्लीपर क्लासमध्ये महिलांसाठी सहा राखीव जागांची सोय उपलब्ध होती राजस्थान आणि तेलंगणा विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा आज संध्याकाळी थंडावतील राजस्थानात सुमेरपूर इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रचारसभा सध्या सुरू आहे तेलंगणातही प्रचाराचा जोर वाढला आहे काँग्रेस अध्यक्ष राहूल गांधी यांच्यासह अनेक नेत्यांच्या सभा तेलंगणात होत आहेत या दोन्ही राज्यांमध्ये येत्या श्क्रवारी मतदान होणार आहे बीड आकाशवाणी केंद्रात काल महाराष्ट्र रेडिओ संघाच्या बीड शाखेच्या वतीनं श्रोता आणि रेडिओ कर्मचारी संमेलन आयोजित करण्यात आलं होतं श्रोत्यांशी उत्कृष्ट संवाद साधणाऱ्या उद्घोषकांचा यावेळी सत्कार करण्यात आला अहमदनगर जालना बीड आदी जिल्ह्यातून अनेक श्रोते या संमेलनात सहभागी झाले होते भुवनेश्वर इथं सुरु असलेल्या पुरुष हॉकी स्पर्धेत आज जर्मनी विरुद्ध नेदरलँड्स आणि मलेशिया विरुद्ध पाकिस्तान असे दोन सामने होणार आहे